राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत पीटीआय या व्त्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार या मुद्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयानं काल डान्सबारसंदर्भातले राज्यसरकारचे काही नियम शिथील तर काही नियम रद्द केले या निर्णयाचा पूर्ण आदर आहे मात्र राज्याची सांस्कृतिक वीण अबाधित राहावी यासाठी एक अध्यादेश काढून डान्सबारचा कारभार बंद करण्याचा विचार राज्यशासन करत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं डान्सबारच्या विरोधात सर्व पक्षांचं एकमत असून न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून यासंदर्भातला कायदा अधिक बळकट करण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले

रेल्वे चाकांची निर्मिती नाशिकच्या उद्योग क्षेत्राला चालना देणारी ठरेल असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही यावेळी नाशिक मध्ये केंद्र सरकार डिफेन्स इनोव्हेशन हब साकारत आहे त्याचबरोबर रेल्वेच्या चाकांचा कारखाना होत असल्यानं नाशिकचं नाव औद्योगिक क्षेत्रात जगाच्या नकाशावर येईल असं मत व्यक्त केलं

आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते फाईव्ह जी तंत्रज्ञान अतिशय सहज आणि सुलभतेनं लागू करण्यासाठी ट्रायकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल असं ते म्हणाले प्रसारण आणि केबल सेवांसदर्भातल्या नवीन आराखड्यामुळे ग्राहकांच सक्षमीकरण आणि विविध संबंधित व्यवहारात पारदर्शकता येत आहे अशी माहिती शर्मा यांनी दिली

काम मंजूर करण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी लाच घेत असल्याच्या तक्रारीवरुन काल नवी दिल्ली इथं प्राधिकरणाच्या कार्यालयात झडती घेतल्यानंतर सहाजणांना सीबीआयनं अटक केली जम्मू काश्मीरच्या लडाख मधल्या खरद्ग ला पास मध्ये हिमस्खलनामुळे कारमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर नऊ जण बेपत्ता आहेत

दरम्यान कुपवाडा जिल्ह्यात आज पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नौगाम आणि हंदवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गोळीबार सुरु केला भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं

महात्मा गांधी मिशन संस्थेचे अध्यक्ष अंकूशराव कदम यांनी दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन केलं शाङ्गदेव प्रसंग या परिसंवाद आणि सप्रयोग व्याख्यान मालिकेनं या महोत्सवाची सुरूवात झाली

करूणा विजयेंद्र यांनी भारतीय शिल्पनृत्याविषयी माहिती दिली यामध्ये त्यांनी शालभंजिका आणि दोहाडा संस्कृतीसह विविध शिल्पनृत्या विषयी माहिती दिली गुरु पेरणी प्रकाश डी यांनी तेलंगणामधल्या पेरणी नाट्यम या नृत्यप्रकारात पेरणी तांडवम् आणि लास्यम् याबाबत सप्रयोग माहिती दिली

अश्विन साहू असं त्याचं नाव असून तो एका बंद खोलीमध्ये बनावट दारु तयार करत असल्याचं समोर आलं आहे

मुंबईत काल एका कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते नरेंद्र मोदी यांना विरोध करणं हेच या गटाचं उद्दीष्ट असल्याचं ते म्हणाले महागठबंधनसारख्या आत्मघाती पर्यायाचा लोक कधीच स्वीकार करणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद पंचवीस धावा झाल्या होत्या